यात महिला कोरोनाग्रस्त असल्याचं निष्पन्न झाल्याचं पीटीआयच्या वृत्ता म्हटलं आहे

राज्याच्या आरोग्य विभागानं आज मुंबईत याबाबतची माहिती जाहीर केली औरंगाबादेत उपचार घेणारी ही महिला रशिया कझाकस्तानचा प्रवास करून औरंगाबादेत आली होती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही या वृत्ताला दजोरा दिला आहे

जयशंकर यांनी ड्विटर संदेशात दिली आहे भारतीयांना सुखरुप परत आणण्याच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी इराणी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत

दरम्यान आज इराणमधून आलेल्या या भारतीयांना जैसलमेरमधल्या लष्कराच्या स्वतंत्र निरीक्षण केंद्रात ठेवण्यात आलं आहे कोविड एकोणीसचा सामना करण्यासाठी देशभर सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार म्हणून भारतीय लष्करानं पुढाकार घेत जैसलमेरबरोबरच आता जोधपूरमध्येही असं केंद्र सुरू केल्याचं संरक्षण प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी सांगितलं आहे या केंद्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सर्व आवश्यक सुविधा आहेत तसंच परदेशातून परत आलेल्या या देशवासीयांसाठी सैनिक स्वेच्छेनं सेवा देत आहेत नागरी प्रशासन विमानतळ प्राधिकरण आणि हवाई दलही सज्ज असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे कोविड एकोणीस या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्क राष्ट्रांच्या प्रतिनिधींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी द्रदश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत सार्कच्या नेतृत्त्वाखाली देशांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम आखावा तसंच साऱ्या जगाला दक्षिण आशियाने एक वस्तुपाठ द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कारण जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या या भागात आहे असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे

पाकिस्तानच्या हद्दीतून खुष्कीच्या मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची वाहतुकही आज मध्यरात्रीपासून स्थगित होईल बांगलादेश नेपाळ भूतान आणि म्यानमारच्या सीमेवरुन काही विशिष्ट तपासणी नाके वगळता कालपासूनच प्रवेशबंदी लागू झाली आहे कोविड एकोणीसच्या चाचण्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या नाक्यांवरुनच प्रवाश्यांना जा ये करता येईल मात्र भूतान आणि बांगलादेशमधल्या नागरिकांची व्हिसामुक्त जा ये पूर्वीप्रमाणेच चालू राहील असं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

जिल्यातले सर्व सांस्क्रतिक धार्मिक क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून लग्न समारंभात गर्दी होणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून सर्व विभागांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही जिल्हाधिकारी म्हणाले जागतिक ग्राहक हक्क दिवस आज जगभरात साजरा होत आहे

शाश्वत ग्राहक ही यंदाच्या ग्राहक दिनाची संकल्पना आहे